सुंदर कुलकर्णी यांनी सांगितलं

याठिकाणी असलेला ट्रांझिट कॅम्प क्वारंटाईन सुविधेची पाहणी त्यांनी केली विलगीकरणाची सुविधा बाराशे खाटांवरून दोन हजार खाटांपर्यंत वाढवण्याची सूचना या पथकानं केल्याची माहिती टोपे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली

डॉक्टरांच्या कार्याचं कौतुक करत शहा यांनी डॉक्टरांना सर्व सुरक्षा सुविधा पुरवण्याबाबत आश्वासन दिलंचं त्यानंतर आयएमएने लाक्षणिक विरोधाचा इशारा मागे घेतला असल्याचं याबाबतच्या व्रत्तात म्हटलं आहे

त्यात अनेक महिला नागरीक ही पुढाकार घेत आहेत परभणी शहरातील शिवरामनगरातील शिवानी रत्नपारखी आणि स्नेहल सुवर्णकार या दोन सासुसुना भारूडाच्या माध्यमातून जनजागृती करीत आहेत या दोघींनी सादर केलेले भारूड सामाजिक संपर्क माध्यमावर चर्चेचा विषय ठरत आहे

पोलिस उपाधीक्षक सचिन सांगळे यांनी ही माहिती दिली विनापरवाना द्काने उघडलेल्या अशा सहा द्कानदारांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांची दुकाने सील करण्यात आली आहेत

अनेक शेतकरी लॉकडाऊन मुळे परतफेडीसाठी बँकामध्ये येवू शकत नसल्यामुळे बँकांनी परतफेडीवर कोणतही विलंब शुल्क आकारू नये असंही बँकेनं म्हटलं आहे यासोबतच कोणत्याही प्रकारच्या कर्जावरही श्रल्क न लावण्याबाबतही बँकेनं सूचित केलं आहे

गृहमंत्रालयानं या संदर्भात सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आहे यात ब्रेड उत्पादन करणाऱ्या कंपन्या दग्ध प्रक्रिया संयंत्र पीठं आणि डाळ मिल यांचा समावेश असल्याचं याबाबतच्या व्रत्तात म्हटल आहे

या मागणीचं पत्र त्यांनी सहकारमंत्री बाळासाहेब थोरात यांना पाठवलं आहे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची परिस्थिती लक्षात घेता अहवाल छपाईच्या अडचणी आणि खर्चाला फाटा देण्यासाठी ही मागणी केल्याचं देशमुख यांनी सांगितलं या मागणीला थोरात यांनी अनुकूलता दर्शवल्याचं देशमुख यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटल आहे

यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालनपोषण आणि कनवाळूपणाबद्दल प्रथ्वीचे आभार मानले आहेत यासंदर्भात केलेल्या ड्वीटमध्ये पंतप्रधानांनी पृथ्वीला अधिक स्वच्छ अधिक निरोगी आणि अधिक समुद्ध करण्यासाठी कार्य करण्याचा संकल्प करण्याचं नागरिकांना आवाहन केलं आहे